पाकिस्तानी हवाई दलाकडून भारतीय हवाई हद्दीचं उल्लंघन आणि भारतीय लष्करी तळांवर हल्ले करण्याच्या प्रयत्नासह विनाकारण आक्रमक कारवाई करण्याबद्दल भारतान पाकिस्तानकडे तीव्र निषेध नोंदवला आहे परराष्ट्र मंत्रालयानं याबाबत काल एक निवेदन जारी केलं आणि पाकिस्तानच्या कार्यवाहू उच्चायुक्तांना बोलावून तीव्र शब्दात निषेध व्यक्त केला खैबर पख्तुनख्वा या प्रांतात बालाकोट इथल्या जेश ए मोहंमदच्या तळावर भारतानं जी कारवाई केली ती पूर्णपणे बिगर लष्करी आणि दहशतवाद प्रतिबंधक कारवाई होती मात्र पाकिस्ताननं केलेली कारवाई ही भारतीय कारवाईच्या विपरित होती असं या निवेदनात म्हटलं आहे भारताच्या राष्ट्रीय सुरक्षेचं सार्वभौमत्वाचं आणि प्रादेशिक एकात्मतेचं कोणत्याही आक्रमक कारवाईपासून किंवा सीमेपलीकडून होणाऱ्या दहशतवादी कारवायांपासून रक्षण करण्यासाठी ठोस आणि निर्णायक कारवाई करण्याचा भारताला अधिकार आहे असं पाकिस्तानला या निवेदनातून कळवलं आहे स्वतःच्या भूमीवरून दहशतवादाच्या उच्चाटनासाठी असलेल्या आंतरराष्ट्रीय आणि द्विपक्षीय बांधिलकीला बाजूला सारून पाकिस्ताननं आक्रमक कारवाईची भूमिका घेणं दुदैवी असल्याचं भारतान म्हटलं आहे दहशतवादाविरोधात पाकिस्ताननं तातडीनं आणि पडताळणी करण्यायोग्य कारवाई करावी अशी मागणी भारतानं केली आहे पुलवामा दहशतवादी हल्ल्यात जैश ए मोहम्मदचा हात तसंच जैश ए मोहम्मदचे दहशतवादी तळ आणि त्याचे म्होरके पाकिस्तानात असल्याचं पुरावे भारतानं पाकिस्तानकडे सुपूर्द केले आहेत भारताच्या लष्करी ठाण्याना लक्ष्य करण्याचा पाकिस्तानचा प्रयत्न उधळून लावतानाचं भारतानं पाकिस्तानी हवाई दलाचं एक लढाऊ विमानही पाडलं परराष्ट्र मंत्रालय रवीश कुमार यांनी काल नवी दिल्ली इथं बातमीदाराना याबाबत माहिती देताना सांगितलं की भारतानं केलेल्या हवाई हल्ल्याला प्रत्युत्तर देण्याचा प्रयत्न काल पाकिस्तानी हवाई दलानं केला भारताची मात्र दक्षता आणि सज्जतेमुळे त्यांचा हा प्रयत्न यशस्वीरित्या हाणून पाडला

सरकारनं पाकिस्तानच्या कार्यवाहू उच्चयुक्ताना तातडीनं बोलावून आपल्या वैमानिकाना तातडीनं आणि सुरक्षित परत पाठवण्याची मागणी केली आहे त्यांना कसलीही ईजा होता कामा नये असं पाकिस्तानला बजावलं असल्याचं परराष्ट्र मंत्रालयाच्या निवेदनात म्हटलं आहे पाकिस्तानातल्या जैश मंहमद या दहशतवादी संघटनेचा म्होरक्या मसूद अजहर याला काळ्या यादीत टाकावं अशी मागणी अमेरिका ब्रिटन आणि फ्रान्सनं संयुक्त राष्ट्रसंघाकडे केली आहे मसूदवर शस्त्रबंदी जागतिक प्रवासबंदी घालावी आणि त्याच्या मालमत्ता गोठवण्यात असं या तीन देशांनी दिलेल्या प्रस्तावात म्हटलं आहे दहशतवाद्यांना आश्रय न देणं आणि त्यांचा वित्त पुरवण रोखणं ही संयुक्त राष्ट्रसंघाच्या सुरक्षा परिषदेची बांधिलकी पाळावी असं अमेरिकेनं पाकिस्तानला पुन्हा बजावलं आहे पुलवामा सारख्या सीमापार दहशदवादामुळे या भागातल्या सुरक्षेला गंभीर धोका निर्माण झाला आहे असं अमेरिकेच्या परराष्ट्र खात्याच्या प्रवक्त्यानं सांगितलं जवानांनी केलेल्या त्यागाचं सत्ताधारीपक्ष राजकारण करत असल्याच्या विरोधीपक्षाच्या आरोपाचं भाजपानं खंडन केलं आहे या आरोपाचा गैरफायदा घेत पाकिस्तानी प्रसारमाध्यम भारत एकसंघ नसल्यचा अपप्रचार करत असल्याचं पक्षाचे नेते आणि केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी काल नवी दिल्लीत पत्रकारांना सांगितलं विभाजनवादी नेत्यांनी जम्मू आणि काश्मिरमधे काल पुकारलेल्या बंदमुळे सामान्य जीवन विस्कळीत झालं होतं श्रीनगरमध्ये दुकानं व्यापारी आस्थापनं खाजगी कार्यालयं आणि बाजार बंद ठेवत लोकांनी घरात राहण पसंत केलं श्रीनगर बनीहाल तसंच बारहमुल्ला बनीहाल दरम्यानची रेल्वे सेवाही रद्द करण्यात आली होती

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज नवी दिल्ली इथं विज्ञान आणि तंत्रज्ञानासाठी शांती स्वरुप भटनागर पुरस्कारांचं वितरण करणार आहेत

मेरा बुथ सबसे मजबूत या कार्यकामातर्गत या संवादाचं आयोजन करण्यात आलं असून ही जगातली सर्वात मोठी व्हीडीओ कॉन्फरंस असल्याचा दावा भाजपानं केला आहे

भारतीय रेल्वेमध्ये दक्षिण किनारी रेल्वे हा नवा झोन समाविष्ट होणार आहे रेल्वेमंत्री पियुष गोयल यांनी काल नवी दिल्ली इथं वार्ताहरांना ही माहिती दिली

सध्या दक्षिण मध्य रेल्वे झोनअंतर्गत असलेले गुंटकल गुंटूर आणि विजयवाडा हे विभाग नव्या झोनमध्ये समाविष्ट केले जाणार आहेत तर हैदराबाद सिकंदराबाद आणि नांदेड हे विभाग दक्षिण मध्य रेल्वे झोनमध्ये असतील असं गोयल यांनी सांगितलं एखाद्या समुदायाला मागास ठरवण्याचा आणि त्याला आरक्षण देण्याचा अधिकार राज्यघटनेनं आपल्याला दिला आहे असं महाराष्ट्र सरकारनं काल मुंबई उच्च न्यायालयाला सांगितलं

अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रंप आणि उत्तर कोरियाचे नेते किम जोंग उन यांच्यात आज दुस या दिवशी औपचारिक चर्चा होत आहे कोरियन ड्रीपकल्पातून अणिवक निशरिवकरण आणि उत्तर कोरियावरचे आंतरराष्ट्रीय निर्बंध हटवण्याबाबत उपाययोजनांच्या आराखड्याविषयी उभय नेत्यांमधे चर्चा होण्याची शक्यता आहे काल या दोन नेत्यांची भेट प्रसारमाध्यमांशी संवाद साधणं एकास एक चर्चा आणि अनौपचारिक भोजनापुरती मर्यादित होती

भारत आणि ऑस्टेलियात यांच्यात आता एकदिवसीय सामन्याची मालिका होणार आहे

गांधीजीचं तत्वज्ञान आजच्या काळातही उपयुक्त असल्याचं मत राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी म्हटलं आहे

ग्रामीण विकासाबाबत गांधीजी जीवमान आणि प्रतिष्ठा उंचावणारे विचार मांडत होते ते अत्यंत महत्वाचे आणि उपयुक्त आहेत असं ते म्हणाले उपराष्ट्रपती एम व्यंकय्या नायडूही यावेळी उपस्थित होते मतदान पोच पावती यंत्रावर मतनोंदणीसाठी जास्त वेळ लागत असल्यामुळे उत्तर प्रदेशात मतदानाची वेळ एका तासाने वाढवावी अशी विनंती भाजपानं निवडणूक आयोगाला केली आहे भाजपाचे राज्य उपाध्यक्ष जे पी ए राठौर यांच्या नेतृत्वाखाली पक्षाच्या शिष्टमंडळानं काल लखनौ धिं मुख्य निवडणूक आयुक्त सुनील अरोरा तसंच सहअधिकारी अशोक लवासा आणि सुशिल चंद्रा यांची भेट घेतली